केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज ही आकडेवारी जाहीर केली

वर्धा जिल्ह्यात काल एक नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला हा रुग्ण दिल्लीहन त्याच्या गावी आला होता

बाधीताची प्रकृती स्थिर आहेत

मात्र तरीदेखील आपण कोळशाची बाहेरून आयात करतो दर्जेदार कोळशाची उत्पादन क्षमता संपूर्णपणे उपयोगात आणली तर वीज निर्मितीचा प्रश्नही मिटेल आणि संपूर्ण ग्रामीण भागाला अव्याहतपणे परवडणाऱ्या दरात व अखंडित वीज प्रवठा करता येईल असे म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले वेस्टर्न कोलफिल्डच्यावतीने महाराष्ट्रातील नागपूर जवळील आदासा याठिकाणी एक आणि मध्यप्रदेशातील दोन कोळसा खाणींचे उदघाटन आज म्ख्यमंत्र्यांच्या तसेच मध्यप्रदेशचे म्ख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ऑनलाईन झाले त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीकेंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी देखील आपले विचार मांडले भंडारा जिल्हा पालकमंत्री स्नील केदार इतर लोकप्रतिनिधी तसेच वेस्टर्न कोलफिल्डचे अधिकारी यावेळी उपस्थित होते अनेक वर्षांपासून रखडलेल्या नागपूर नागभीड ब्रॉडगेज मार्गाचा श्भारंभही लवकरच करण्यात येईल त्यादृष्टीने आवश्यक ती तयारी राज्य सरकारने केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली

केंद्रीय परिषदांनी दिलेल्या निर्देशान्सार आणि विदयापीठ परीक्षा मंडळाच्या ठरावा अन्वये यंदाच्या उन्हाळी सत्रातील लेखी आणि प्रात्यक्षिक अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक विदयापीठाच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात आल आहे परिक्षार्थी विद्यार्थी आणि संलग्नित महाविदयालयाच्या सोयीसाठी सदर परीक्षा ह्या टप्प्याटप्प्याने आणि विद्यार्थी ज्या ज्या महाविद्यालयात प्रवेशित आहेत त्याच महाविद्यालयात परीक्षा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ही माहिती दिली आहे